तसंच देशात सार्वजनिक वाय फाय नेटवर्क्सना मंजुरी देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे

कर्मचारी भविष्य निधी संघटना ही रक्कम सदस्यांच्या आधार संलग्न खात्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जमा करेल कोणतेही परवाना शुल्क न आकारता सार्वजनिक डाटा कार्यालयांद्वारे सार्वजनिक वाय फाय सेवा पुरविण्यासाठी सार्वजनिक वाय फाय नेटवर्क्स उभारण्यासही मंत्रीमंडळानं मंजुरी दिली आहे माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी या निर्णयाची माहिती देताना सांगितलं की सार्वजनिक वाय फाय नेटवर्कला पीएम वाणी असे नाव दिले जाईल या निर्णयामुळे देशात सार्वजनिक वाय फाय नेटवर्क्सच्या वाढीला चालना मिळेल आणि प्रचंड प्रमाणात वाय फाय क्रांती येईल असं ते म्हणाले कोची आणि लक्षड्रीप बेटांदरम्यान समुद्राखालून ऑप्टिकल फायबर केबल कनेक्टीविटी करण्यासही मंत्रीमंडळानं मंजुरी दिल्याचं प्रसाद यांनी सांगितलं आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून सौभाग्या आणि दिपेंद्र यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे कृषी आंदोलन केंद्र सरकारकडून वारंवार तडजोडीसाठी पुढाकार घेतला जात असूनही शेतकरी नेत्यांनी आपला हेका कायम ठेवला आहे गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारनं दिलेला प्रस्ताव शेतकरी नेत्यांनी आज फेटाळून लावला त्यामुळे आंदोलनाचा तिढा सुटणं कठीण झाल्याचंचित्र आहे कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सिंघू आणि टिकरी सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे

मात्र हे बदलही शेतकऱ्यांनी नाकारले आहे त्यावर आज शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली

आता आम्ही चर्चा करण्यास तयार नाही तीन्ही कायदे रद्द करावीत तरच आंदोलन मागे घेण्यात येईल असं पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांच्या नेत्यांनी सांगितलं

मराठा आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेतील घटनापीठासमोर सुनावणी झाली शैक्षणिक आणि सामाजिक आधारावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज असून वर्तमान परिस्थिती बघता नोकरीमध्ये देखील आरक्षण देण्याची गरज आहे असं आज विधीज्ञ मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितलं तर लोकसंख्येनुसार विचार करण्याची आवश्यकता आहे असा युक्तीवाद एडवोकेट कपील सिब्बल यांनी केला दरम्यान घटना दुरुस्तीचा प्रश्न असल्यानं न्यायालयानं एटर्नी जनरल यांना नोटीस बजावली असून वकिलांना लेखी युक्तिवाद सादर करण्यास सांगितलं आहे

पुढचा निर्णय घटनात्मक खंडपीठ घेत नाही तोवर हे आरक्षण देता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं त्यावेळी स्पष्ट केलं होतं बिल गेट्स भारत बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे संस्थापक बिल गेटस यांनी आर्थिक समावेशन आणि सुधारणांबाबतच्या धोरणांसाठी भारताचं कौतुक केलं आहे सिंगापूर फिन टेक फेस्टीव्हलमध्ये ते बोलत होते युनिफ़ाईड पेमेंटस इंटरफेस अर्थात युपीआय आणि आधार यासारख्या उपायांमुळे गरीबांपर्यंत पैसे पोहोचवण्यासाठी येणाऱ्या खर्चात मोठी बचत करणं शक्य झालं आहे धोरण अंमलबजावणीच्या भारताच्या दृष्टीकोनाच्या आधारावर इतर देशांमध्ये आधार युपीआय सारखे उपक्रम राबवण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याकरता आपलं फाऊंडेशन काम करत आहे असं गेटस यांनी सांगितलं

यामध्ये पार्टी हॉल डिपार्टमेंटल स्टोअर शॉपिंग मॉल्स हॉटेल्स अशा ठिकाणी येणारे मास्क घालणे सुरक्षित अंतर पालन या नियमांचं उल्लंघन होत असेल तर त्या व्यवसायाच्या मालकाला दंड ठोठावण्यात येणार आहे वातानुकुलीत ठिकाण असेल तर दहा हजार रुपये आणि अन्य ठिकाणी पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे लग्नाचे हॉल थ्री स्टार हॉटेल्स अशा ठिकाणी दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे दरम्यान आज बंगळूरू इथल्या हॉटेल व्यावसायिक संघटनेच्या अधिकाऱ्यांनी पालिकेचे आयुक्त एन मंजुनाथ यांची भेट घेतली कोविड नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ग्राहकांकडून दंड आकारण्याची परवानगी द्यावी हॉटेल मालकांकडून दंड आकारू नये अशी मागणी त्यांनी केली

आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा आणि नवी दिल्लीतील एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांच्या भेटीत हा निर्णय घेण्यात आला

या दौऱ्यात जनरल नरवणे या दोन देशांमधील लष्कर प्रमुख तसंच वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत भारतीय लष्कर प्रमुखांनी संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ असून त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे जनरल नरवणे आज आणि उद्या संयुक्त अरब अमिरातीच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी उभय देशांमधील संरक्षणविषयक सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा करणार आहेत

आंतरराष्ट्रीय बाजारात जम्मू काश्मीरच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण आणि आखाती देशांमध्ये व्यापाराला चालना देण्याच्या उद्देशाने हे शिष्टमंडळ या परिषदेत सहभागी झालं आहे भारतीय दूतावासानं भारतीय उद्योग महासंघ आणि इन्व्हेस्ट इंडिया यांच्या सहकार्यानं या परिषदेचं आयोजन केलं आहे जम्मू काश्मीरच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे मुख्य सचिव नवीन कुमार चौधरी या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत

सीबीआय दरम्यान आज यानिमित्त नवी दिल्ली इथं केंद्रीय गुन्हे अन्वेषण अर्थात सीबीआयनंएका विशेष कार्यकर्माचं आयोजन केलं होतं या वेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल उपस्थित होते भ्रष्टाचार समूळ नष्ट करणं अत्यंत आवश्यक असून यासाठी काम करणाऱ्या संस्थांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे भ्रष्टाचाराशी लढा देत यासंस्था देशाची सेवा करत आहेत असं प्रतिपादन यावेळी दोवाल यांनी केलं

आत्मनिर्भर भारत मोहिमेत योगदान ही यंदाच्या प्रवासी भारतीय दिवसाची मध्यवर्ती संकल्पना आहे या संमेलनाच्या संकेतस्थळाचं उद्घाटन परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांच्या हस्ते काल करण्यात आलं देश परदेशात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या परदेशी भारतीयांना प्रवासी भारतीय सन्मान देऊन गौरवण्यात येणार आहे ओडिशा पर्यटन ओडिशा पर्यटन मंडळानं आज राज्यातील पाच ठिकाणांची पर्यावरणपूरक पर्यटन योजना सुरू केली मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आलं कोणार्क सतकोसिया भीतरकनिका दारींगीबाडी आणि हिराकूड या ठिकाणांचा यात समावेश असून फेब्रुवारी महिन्यात ही ठिकाणे पर्यटकांसाठी खुली होतील या ठिकाणी पर्यटकांसाठी आलिशान कॉटेजेस आणि अन्य सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे निधन महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते विष्णू सवरा यांचं दीर्घ आजारानं निधन झालं

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमरकार